सहवासितांपैकीही दोघे बाधित

या बाधित रुग्णांच्या निकट सहवासितांचाही शोध घेण्यात येत आहे

या तरूणाच्या आईलाही संसर्ग झाला असून तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत

मात्र त्यात या युवकाचं नाव नसल्याचे डॉ पलोड यांनी सांगितलं

त्याचे निष्कर्ष मात्र अजून कळू शकले नाहीत

संबंधित प्रवाशी विमानानं मुंबईत उतरल्यानंतर त्यांची कोरोना तपासणी करण्यात आली त्यामध्ये सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना अकोल्यात पाठवण्यात आलं हे सर्व प्रवासी अकोला जिल्ह्यात पोहचले असून त्यांच्यावर आरोग्य विभागाचे अधिकारी कर्मचारी लक्ष ठेवून आहेत इंग्लंडमधून परतलेल्या सात जणांची बुलडाणा जिल्ह्यात कोरोना चाचणी करण्यात आली आहे

अमरावती जिल्ह्यात इंग्लंडहून आठ प्रवासी परतले आहेत यापैकी सात महापालिका क्षेत्रात तर एक दर्यापूर तालुक्यातील आहे या प्रवाशांसह त्यांच्या सान्निध्यातील अन्य व्यक्तींची आता आरटी पीसीआर चाचणी केली जाणार आहे

ब्रिटन आणि इतर काही देशांमध्ये कोरोना विषाणूचा नवीन प्रकार आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर अधिक दक्षता घेण्याची गरज असल्याचं मत उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे संपर्कमंत्री अजित पवार यांनी काल व्यक्त केलं नागरिकांनी सुरक्षित अंतर मास्क आणि इतर आवश्यक ती काळजी घ्यावी असं आवाहन त्यांनी काल पुण्यातल्या आढावा बैठकीत केलं कोरोना प्रतिबंधक लसीकरण पूर्वतयारीचा ही पवार यांनी या बैठकीत आढावा घेतला कोविड योग कोविड साथीच्या काळात योग विद्या या भारतानं जगाला दिलेल्या अमूल्य भेटीमुळे लोकांना आपल्या केवळ शारीरिक आरोग्याचीच नव्हे तर मानसिक आरोग्याचीही काळजी घेण्यास मदत झाली आहे असं प्रतिपादन आयुष खात्याचे मंत्री श्रीपाद नाईक यांनी काल केलं

या प्रसंगी त्यांच्या हस्ते निस्पंद हे ध्यानासाठीचं अॅपप सादर करण्यात आलं द योगा इन्स्टिट्यूट नं कोविड विरुद्धच्या लढ्यासाठी राबविलेल्या विविध उपक्रमांच नाईक यांनी यावेळी कौतुक केलं कोविड साथीच्या कठीण काळात लोकांनी योगाची खरी मूल्ये शिकण्यास सुरुवात केली असं ते म्हणाले द योगा इन्स्टिट्यूट नं अन्नम ब्रह्मा या चळवळीतून कोरोना योद्ध्यांना मोफत भोजन पुरविण्याबरोबरच कोविडच्या साथीचा सामना करण्यासाठी गृहस्थयोग या सेवेमार्फत अनेक उपक्रम राबविले आहेत

पर्यटन राज्यातल्या महानगरांमध्ये कोविड प्रतिबंधक नियम कडक करून रात्रीची संचारबंदी लावल्यानंतर सुट्यांचा फायदा घेत नववर्षाच्या स्वागतासाठी शहराबाहेर पडणार्याय लोकांमुळे राज्यातली बहुतांश पर्यटनस्थळ हाऊसफुल्ल झाली आहेत टाळेबंदीत मोठा फटका बसलेल्या पर्यटन व्यवसायाला त्यामुळे दिलासा मिळाला आहे रत्नागिरीतली सगळी हॉटेलं आणि रिसॉर्ट फुल झाल्याची बातमी आम्ही आपल्याला काल दिली होती आता रायगड जिल्ह्यातही पर्यटक मोठ्या संख्येनं दाखल झाल्यानं हॉटेल्स रिसॉर्ट हाऊसफुल्ल झाले आहेत गेले काही दिवस ओस पडलेले जिलहयातील समुद्र किनारे पर्यटकांनी गजबजून गेले आहेत थंड हवेचं ठिकाण असलेलं माथेरान देखील पर्यटकांनी भरलं आहे पुणे विभागातील पानशेत कार्ला माळशेज घाट कोयनानगर आणि महाबळेश्वरकडे पर्यटकांचा ओढा असुन महामंडळाच्या भिमाशंकर पर्यटक निवासातही पर्यटक गर्दी करत आहेत वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यातल्या बोर अभयारण्यात पर्यटकांना हमखास व्याघ्र दर्शन होतं तसेच इतरही प्राण्यांचा मुकसंचार पहावयास मिळत असल्यानं तिथे पर्यटकांची गर्दी उसळली आहे त्यामुळे बोर अभयारण्यातील बुकींग हाऊसफुल्ल झालं आहे राज्यातल्या एमटीडीसीच्या पर्यटक निवासांमध्ये सांताक्लॉज चॉकलेट बरोबरच मास्क आणि सॅनिटायझरचं वाटप करताना दिसतो आहे टाळेबंदीमुळे कंटाळलेल्या पर्यटकांना पर्यटन विषयक सुविधा खाद्यपदार्थांची माहीती आसपासच्या निसर्गाची माहीती स्थानिक खेळ परंपरा सांस्कृतिक कार्यक्रम वन्यजीव वृक्षवल्ली तसंच महामंडळामार्फत पर्यटकांसाठी घेण्यात येणारी खबरदारी सुरक्षिततेच्या उपाययोजना यांची माहीती विविध माध्यमातून देण्यात येत आहे पर्यटक निवासांमध्ये शरिराचे तापमान मोजणारी यंत्रणा सॅनिटाईज करणारे स्प्रे ऑक्सीमिटर मुखपटटी हातमोजे अशी व्यवस्थाही करण्यात आली आहे

पुण्यातील विधान भवनाच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमास आमदार चेतन तुपे आणि अण्णासाहेब बनसोडे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते